प्रितम मुंडे यांची उमेदवारी कायम तर लातूरमधून सुधाकर शृंगारे आणि अहमदनगरमधून डॉ

नड्डा यांनी घोषित केली

या यादीनुसार जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना तिकीट नाकरण्यात आलं आहे

प्रीतम मुंडे लातूर सुधाकर श्रंगारे भिवंडी कपील पाटील उत्तर मुंबई गोपाल शेट्टी आणि सांगली मतदार संघातून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपनं लातूरचे विद्यमान खासदार डॉक्टर सुनील गायकवाड आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारलं आहे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचं पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका ड्वीटमध्ये सांगितलं आहे

काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आणि इतर पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अधिक माहिती देत आहे आमच्या वार्ताहर रंगपंचमीच्या दिवशी बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष या दोन पक्षांचं मिलन झालं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनं आज बहजन विकास आघाडीला आपला पाठींबा जाहीर केला कोणत्याही परिस्थितीत भाजप सेना यूतीचा पराभव झालाचं पाहिजे या मूळ भूमिकेवर आम्ही एकत्र आलो आहोत असं मत यावेळी मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते डॉ अशोक ढवळे यांनी व्यक्त केलं केवळ लोकसभे पुरतचं नव्हे तर लोकसभा ते ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकांमध्ये बहजन विकास आघाडी हे पक्ष एकत्र असणार आहेत

श्रीकांत यांनी दिला आहे केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांच्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते व्ही व्ही पॅट मतदान पावती पडताळणी यंत्र हाताळण्याचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं

उध्दव भिकाजी देशपाडे आणि अर्चना देशपांडे यांनी आपल्या द्कानाच्या फलकावर राजकीय नेत्याचं छायाचित्र लावल्याचं आढळलं या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी या दांपत्याला ताब्यात घेऊन ग्रन्हा दाखल केला हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए

आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

राज्याच्या बह्तांश भागात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांनी प्रसिद्ध रजवाडी काठी होळी उत्सव साजरा केला वाशिम जिल्ह्यातही बंजारा समाज आणि राजस्थानी मारवाडी समाजाच्या वतीनं हा सण उत्साहात साजरा केला बंजारा महिलांनी बंजारा बोलीतली गाणी गात फगवा मागून धूळवड साजरी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ब्लडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातल्या देऊळगाव साकर्शा या गावामध्ये राज्यस्तरीय बंजारा समाजाचा होलीकोत्सव साजरा करण्यात येत आहे हा उत्सव फगवा उत्सव म्हणून ओळखला जातो बंजारा समाजात महिनाभर होळी साजरी करण्याची प्रथा असून दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते आणि तो गुडीपाडव्यापर्यंत चालतो अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

होळी हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच फक्त मौखिक असणाऱ्या या गितांमध्ये सर्वच विषयांवरची गीतं म्हटली जातात

या समाजातील लहान मोठ्या महिलाही पुरूषांच्या बरोबरीनं म्हणा की त्यांच्या पेक्षाही जास्त उत्साहानं या उत्सवात सहभागी होत असतात

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा या गावात परंपरेनुसार जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली यंदा गावातले सावळराम पवार यांचे जावई बंडू पवार यांना गर्दभस्वारीचा मान मिळाला मिरवणूकीनंतर प्रथेप्रमाणे जावयाचा सत्कारही करण्यात आला जालना शहरात हत्ती रिसाला मिरवणूक काढण्यात आली सैन्याला गावातून मार्गक्रमण करताना मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या रिसालाची मिरवणूक काढण्याचं हे एकशे तिसावं वर्ष आहे ध्रलिवंदनाच्या दिवशी दपारनंतर बैलगाडीवर लोखंडी पत्र्याच्या हत्तीवर बसलेला राजा रेवड्या उधळत रस्त्यांवरून गेल्यानंतर कोणीही रंग खेळत नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज द्पारी बारा वाजेपासून नाथ महाराजांच्या गावातल्या मंदिरातला प्रसिद्ध रांजण भरण्याला प्रारंभ होईल

यंदाचा हा चारशे वीसावा नाथषषषी महोत्सव असल्याचं नाथवंशजांकड्रन सांगण्यात आलं

उद्या सकाळी औरंगाबादमार्गे त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी त्यांच्या गावी रवाना होईल

आग आटोक्यात आणण्यासाठी परभणी महानगर पालिका गंगाखेड नगर परिषद तसंच परळी इथून अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली

ते पासष्ट वर्षांचे होते आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेचे ते संस्थापक होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातही ते अग्रेसर होते त्यांनी नरक सफाईची गोष्ट टीचर ही प्रस्तकं अन्वादित केली होती

काल दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात कागजीपुरा इथल्या तलावातही एका युवकाचा बुडून मृत्यू झाला औरंगाबाद शहरातले तीन युवक सुट्टी असल्यानं कागजीप्रा इथल्या तलावात पोहायला गेले होते पाण्याचा अंदाज न आल्याने ते ब्र्डाले यापैकी एका युवकाचा मृत्यू झाला